यात भारताचं योगदान दहा दक्षलक्ष डॉलसचं असत्त असं तक्हिणाल क्रोरोना विषाणुचा सामना करण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी सार्क सदस्य दक्षिबरोबर प्रधानमंत्र्यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वार खिंवाद साधला त्यावक्षी त बिलत होत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करताना सज्ज रहा मात्र घाबरु नका हा मार्गदर्शक मंत्र असायला हवा असं सांगताना सार्क दक्षानी एकत्रितपणखिज्ज राहवं आणि त्यावर मात करुन यशस्वी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कलि आह

भारत परिक्षण उपकरणासह डॉक्टर आणि तज्ञाचं जलद प्रतिसाद पथक तयार करत असल्याचं तक्रिणाला अभाव्य विषाणूवाहक आणि त्यांच्या संपर्कात आलखा लोकांचा शोध घघ्वासाठी भारतानं एकत्मिक दख्खा पोर्टल सुरु कल्याचं मोदी म्हणाल अर्व सार्क सदस्य दशीच्या नस्यांनी प्रधानमंत्र्यांच्या या प्रयत्नाची प्रशंसा कल्ली

त्यांनी एका मिनिटात आपलं अभिभाषण संपवलं आणि तामिघून गद्धा कमलनाथ यांच्या नत्तिचाखाली काँग्रेस सरकारच्या भवितव्याचं निर्णय आज राज्यविधानसभसिहोणार होता

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं कळि आह जागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला आणि ताप असळीतर विरांशी संपर्क टाळावा अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडज्ञाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळा जाक आणि तोंडाला स्पर्श करु नया झार्वजनिक ठिकाणी थुंकू नया झाबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलयुक्त सर्विटा झिरनं हात वारंवार स्वच्छ कराक्ट शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्यू पाचिन झाकावं

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं नागरिकांना विमान आणि रस्त्रिप्रिमास आरक्षण रद्द करण्याच्या शुल्कातून सुट द्यावी अशी मागणी भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचखिसदार क्रिमारन करीम यांनी राज्यसभात कळी त्यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा मांडला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळजिगरिकांचं सामान्य जनजीवन बाधित झालं असल्याबद्दल त्यांनी थिंताही व्यक्त कळी जिमारन यांची मागणी दखलपात्र असल्याचं म्हणत सभापती एम

या बैठकीनंतर तखितमीदारांशी बोलत होत आस्क किंवा सर्तीटायझरची साठा जी किंवा चढ्या दरात विक्री होत असल्याच प्रिकार आढळल विर दोर्षीवर जीवनावश्यक वस्तु कायद्याअंतर्गच्या तरतुर्दीनुसार कारवाई करण्याचा शाराही त्यांनी दिला मागणी वाढली असली तरी दुय्यम दर्जाचस्तिरिटायझर विकू नयत्तअशा सूचनाही क्विया असल्याचं त्यांनी सांगितलं